व्यवसाय चालू करण्यासाठी याठिकाणी गर्दी होता कामा नये हँड सॅनिटायझर म्बलक प्रमाणात उपलब्ध असावे डिजिटल पेमेंट ई वॉलेट अशी साधनं वापरुन ऑनलाईन व्यवहार करावे प्रत्यक्ष संपर्क येता कामा नये तसंच प्रवेश करणा या प्रत्येकाचं शारिरीक तापमान मोजण्याची सोय असावी स्वागत कक्षात प्रेसं संरक्षण देणारी काचेची भिंत असावी अभ्यागतांच्या संख्येवरती मर्यादा घालावी वाय् विजनावर नियंत्रण ठेवावं अशा अटी घालण्यात आल्या आहेत याशिवाय अभ्यागतांना कोविडची लक्षणं असता कामा नये त्यांच्याकडे आरोग्यसेत् अॅप अनिवार्य असावं इत्यादी नियम तयार करण्यात आले आहेत क्रीडागृह व्यायामशाळा पोहण्याचे तलाव बंद ठेवावे लागतील

अभ्यागतांपैकी कोणाला कोविड झाल्याचा संशय आल्यास त्या संदर्भातली कार्यपद्धतीही निश्चित करण्यात आली आहे परराज्यातले मज्र निघ्न गेले म्हणून अनेक ठिकाणी कामगार उपलब्ध नाहीत तरीही काही ठिकाणी कामगार कपात होते आहे

हे पोर्टल केवळ बेरोजगारांची नोंदणी करणारे न होता रोजगार देणारे पोर्टल व्हावे यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश यावेळी त्यांनी दिले स्थानिकांना उद्योगांमध्ये रोजगार मिळावे यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आलं आहे

राज्यात सरकार आणि प्रशासनादरम्यान समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते आणि माजी म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे

राज्यातल्या वरिष्ठ अधिका यांच्या बदल्या रदद होणं हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांदरम्यान ताळमेळ नसल्याचं निदर्शक आहे असं ते म्हणाले ठाणे शहर आणि परिसरातल्या कोविड विषयक परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला कोरोना प्रादूर्भाव नियंत्रणासाठी कार्यालयाच्या वेळा वेगवेगळ्या ठेवण्याचा विचार करावा असं आवाहन त्यांनी केलं पनवेल ठाणे उल्हासनगर भिवंडी आणि मीरा भायंदर या महानगरपालिका क्षेत्रांमधे संसर्ग अधिक प्रमाणात असून मृतांची खरी आकडेवारी समोर आलेली नाही असा दावा त्यांनी केला राज्यात चाचण्यांचा वेग वाढवावा अशी मागणी त्यांनी केली मराठा समाजाला शिक्षण आणि नोक यांमधे आरक्षणाची तरतूद मिळावी यादृष्टीनं सर्वोच्च न्यायालयात राज्यशासनानं पूर्ण तयारीनिशी जाणं आवश्यक आहे असं ते म्हणाले राज्यसरकारला हवी ती मदत करायला आपण तयार आहोत हे सरकार आपण पाडणार नाही तर अंतर्गत मतभेदामुळे ते पडेल असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं महाआघाडी सरकारमधल्या घटक पक्षात कुठलीही भांडणं नसून सरकार स्थिर आणि मजबूत असल्याचं महसूलमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर मध्ये शिवसेनेचे पाच नगरसेवक उपम्ख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सामील झाल्यासंबंधीच्या प्रश्नावर ते वार्ताहरांना उत्तर देत होते

औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आठवडाभराच्या जनता संचारबंदीचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे

यात दोषी असलेल्या कंपन्यांवर निश्चितच कारवाई करण्यात येईल असा दिलासा कृषीमंत्री दादाजी भ्से यांनी यवतमाळमध्ये शेतक यांना दिला शेतकऱ्यांना बियाणं खतं आणि कीटकनाशकांची खरेदी करण्यासाठी पीक कर्जाची आवश्यकता असते

अमरावती जिल्ह्यातल्या चिखलदरा तालुक्यातल्या तेलगावचे बाप्राव ठाकरे यांचा कृषी विभागाकडून सत्कार करण्यात आला बाब्राव ठाकरे हे दोन हेक्टर जमिनीत कुटकी उडीद धान सोयाबीन ज्वारी तूर गहू हरभरा मसुर वाटाणा मिरची कापूस कांदा अशी विविध पिकं घेतात तर संत्रा पेरू आंबा या फळपिकांची लागवडही त्यांनी केली आहे क्क्क्टपालन दुग्धव्यवसाय शेती अवजारं भाड्यानं देणं रोपवाटिका गांड्रळ खत असे प्रकल्पही ते चालवितात या त्यांच्या कार्याचा कृषि दिनानिमित गौरव करण्यात आला भारत चीन सीमेवरच्या गलवान खोऱ्यातून चिनी सैनिकांनी माघार घेण्यास स्रुवात केली आहे दोन्ही बाजूच्या सैन्यदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या करारान्सार सैन्य मागे जात असून तंब् तसंच इतर साहित्यही चिनी सैनिक काढून परत नेत असल्याचं दिसून येत आहे असं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे

कोरोना विषाणूचा संसर्ग हवेतून होत असल्याचे स्पष्ट प्रावे नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या संसर्ग नियंत्रण विभागाच्या तांत्रिक प्रम्ख डॉ बेनडेट्टा अलेग्रांझी यांनी ही माहिती दिली आहे

हवेतून पसरणारा संसर्ग दीर्घकाळ हवेत टिकून राहत नाही

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली

म्ंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं बहन्म्बई महानगरपालिकेनं चाचण्यांचं प्रमाण वाढवलं आहे

गडचिरोली जिल्ह्यात आज चार जणांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला तर तीन जण कोरोना आजारातून बरे झाले

यवतमाळ जिल्ह्यात आज दिवसभरात आठ पॉझीटिव्ह रुग्णांची भर पडली

यासंदर्भात अन्न आणि औषध प्रशासन विभागाशी चर्चा स्रू असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली केंद्र सरकारकडुन आलेले मास्कच सार्वजनिक आरोग्य विभागाकडुन संबंधितांना वितरीत केले जात आहेत त्यामुळे राज्य सरकार अथवा जिल्हा पातळीवर मास्क खरेदीची आवश्यकता नाही तरीही आपत्कालीन स्थितीत खरेदीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे जिल्हा पातळीवर जर चढ़या दराने मास्क खरेदी झाली असेल तर त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करु असंही टोपे यांनी स्पष्ट केलं

कोविड रुग्णसेवा केंद्र म्हणून वापरल्या जाणा या एका शैक्षणिक संस्थेच्या वसतीगृहात ही घटना घडली

पालघर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसानं चांगली हजेरी लावली आहे

मध्येच कधी एखादा जोराचा पावसाचा ठोक पड्न जातो मुंबईत पावसाळा स्रु झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल आणि प्रकल्प संचालक स्बोध ग्प्ता यांनी आज विधानभवन चर्चगेट आणि महालक्ष्मी मेट्रो स्थानकांना भेट देऊन पाहणी केली

नांदेड शहरातल्या आय्र्वेद महाविदयालयाची इमारत आणि इतर सुविधांचा लवकरच कायापालट होणार असल्याचं पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज सूचित केलं

विपीन इटनकर यांना दिले येत्या चोवीस तासांत कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहतेक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता पृणे वेधशाळेनं वर्तवली आहे

म्ंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळ राहील